राज्यातल्या हातकणंगले कोल्हापूर माढा सातारसह दक्षिण गोव्यातल्या लोकसभा मतदारसंघांमधल्या बूथ कार्यकर्त्याशी प्रधानमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते घटनात्मक संस्थांवर विरोधकांचा विधास नाही म्हणून ते या संस्थांची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी केली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता मोदी म्हणाले की अगदी पंचायत पातळीवरच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिसाचार घडवणारे आता लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत विरोधकांची महाआघाडी ही भ्रष्टाचार घोटाळे नकारात्मकता अस्थिरता आणि असमानतेची आघाडी आहे अशी टीका त्यांनी केली

हा निर्णय म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर असलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप प्रधानमंत्र्यांनी फेटाळला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हटवायला निघालेल्या विरोधकांच्या महाआघाडीतल्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जनताच हटवेल असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतीय संविधानाचं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं संरक्षण करणारे प्रधानमंत्री आहेत ते सर्वांना साथ देत सर्वांचा विकास करणारे सर्व समाजघटकांच्या हिताचा विचार करणारे चांगलं काम करणारे प्रधानमंत्री आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विरोधी पक्षांची महाआघाडी तकलादू ठरणार आहे असं आठवले यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे मुंबईत इंदू मील परिसरात भारतरत्न डॉ

महाआघाडीला सामाजिक न्याय नको तर सत्ता हवी असल्याचं सांगून त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली वंचितांसाठी सर्व प्रकारचं काम करण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगर पालिकेच्या सभापती आणि स्थायी समितीच्या निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचा वरचष्मा राहिला या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी म्हणून डॉ शरद जावळे यांनी कामकाज पाहिलं बांधकाम सभापती शिक्षण सभापती आरोग्य सभापती नियोजन सभापती तसंच महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार निवडून आले आहेत स्थायी समितीमध्येही भारिप बहुजन महासंघांचं वर्चस्व आहे राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा उद्या औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे कन्नड वैजापूर गंगापूर बजाजनगर याठिकाणी उद्या जाहीर सभा होणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार अजित पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत

वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण करणं आवश्यक आहे असं लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी म्हटलं आहे त्या आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ शिरळ इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या विद्याभारती या देशपातळीवरच्या शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातलं पहिलं विद्यासंकुल महाजन यांच्या शिरळ या मूळ गावी उभारलं जात आ संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की उत्तम आर्थिक पक्क्ज मिळण्यासाठी मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातं मात्र जगभरात अपार आदर असलेली भारतीय संस्कृती टिकवणारं शिक्षण दिलं गेलं पाहिजे आपल्याला समाजाकडून जे मिळतं त्यापेक्षा अधिक समाजाला द्यायचं आहे अशी शिकवण देणारी भारतीय संस्कृती टिकवली गेली पाहिजे असंही त्या म्हणाल्या विद्याभारतीच्या भारतीय शिक्षा संकुल प्रकल्प समितीचे अध्यक्ष दिलीप बेतकेकर अखिल भारतीय सचिव प्रकाशचंद्रजी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढच्या वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळाला अनिवार्य विषय ठरवण्यात येणार असून दररोज एक तास खेळासाठी राखीव ठेवला जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे ते आज पुण्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ही माहिती दिली

या मोहिमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू केला आहे सरकारी दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही मोफत लसीकरण केलं जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं या लसीकरणाबाबत शंकांचं योग्य निरसन झाल्यामुळे पालक आणि शाळा देखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत आहे असं ते म्हणाले प्रसिद्ध संशोधक भारतरत्न सी एन राव यांना पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अद्वेहान्स मटेरियल्स या संस्थेकडून महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे एकमतानं हा पुरस्कार प्राध्यापक सी एन राव यांना देण्याचं निश्वित केल्याचं जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अद्वव्हान्स साइंटीफिक टिचर्स या संस्थेनं म्हटलं आहे स्मृतीचिन्ह आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

यासंदर्भात येत्या आठवडाभरात अंतिम निर्णय व्हायची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

औरंगाबाद इथं येत्या एक ते चार फेब्रवारी दरम्यान पाचव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे पैठण रस्त्यावरच्या कृषी तंत्रज्ञान शाळेत आयोजित या प्रदर्शनात रोप लागवडीच्या शास्त्रीय पद्धतींचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे समुद्रपूर तालुक्यातल्या गिरड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असलेल्या नागपूरातले दोन आरोपी काल समुद्रपूर न्यायालयातून पसार झाले यातला एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून दुस याचा शोध सुरु आहे

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून मराठवाङ्याच्या काही भागात तापमानात किंचित घट झाली आहे

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे